बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून दिल्ली दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे

कोल्हापूरात येत्या सोमवारपासून सात दिवसांचा लॉक डाऊन केलं जाईल अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल केली लॉकडाऊन काळात औषध आणि दूध पुरवठा वगळता तिर सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत

काल एका रुग्णाचा मृत्यू झाला

काल एका रुग्णाचा मृत्यू झाला

यामध्ये चोवीस रुग्णांची प्रकृती गंभीर आहे

काल एकाचा मृत्यू झाला सत्तावीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ही माहिती दिली

कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत या सूचनांचं पालन करणं अनिवार्य असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे

गणपती मंडपांचं निर्जंतुकीकरण करणं मंडपाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कीनिंगसर्पिटायझरची व्यवस्था करावी दर्शनासाठी येणाऱे भाविक सुरक्षित अंतर तसंच स्वच्छतेचे नियम पाळतात की नाही हे पहावं असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी गणेश दर्शनाची सुविधा जास्तीत जास्त ऑनलाईन पध्दतीनच उपलब्ध करावी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचाच वापर करावा मिरवणुका काढू नयेत विसर्जनास्थळी थांबू नये विसर्जनस्थळी करायची आरती घरी करावी अशा सूचनाही केल्या आहेत सबका साथ सबका विकास आणि सबका विधास हे तत्व समोर ठेवून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं भारताचं मार्गक्रमण सुरु आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते काल संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या उच्चस्तरीय व्हर्पुअल बैठकीच्या समारोप सत्रात बोलत होते जगात शाब्वत शांतता आणि समृद्वीचा मार्ग सर्व देशांच्या संयुक्त प्रयत्नांनीच गाठता येतो यावर भारताचा ठाम विश्वास आहे असं ते म्हणाले विकास साधताना कोणत्याही समाजघटकावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे भारताचा सर्वसमावेशक विकास करताना योग्य मार्ग आणि जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे असंही ते म्हणाले गेल्या सहा वर्षात भारतानं विकासाची अनेक कवाडं खुली करुन गरीब जनतेसाठी अनेक योजना राबवल्या असं सांगत त्याचा संक्षिप्त तपशील पंतप्रधानांनी यावेळी मांडला स्वच्छ भारत अभियान आर्थिक समावेशकता सगळ्यांना घरं आयूष्यमान योजनेतून आरोग्य कवच या योजना भारत राबवत आहे भारतात आर्थिक समावेशकता आणत असताना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असं ते म्हणाले शाधत विकासाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं तिर विकसनशील देशांना सहकार्य करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणं ही आमची जबाबदारी आहे असं सांगत पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनाबाबत त्यांनी भारताची बांधिलकी यावेळी व्यक्त केली कोरोना विरोधात सरकारच्या सहकार्यानं भारतात जनआंदोलन उभं राहिलं भारतात कोरोनातून बरे होण्याचा दर तेर देशांच्या तुलनेत जास्त आहे हे त्यांनी अधोरेखित केलं

निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचं काम व्यवस्थित सुरु असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे या नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांनी काल ऑनलाईन आढावा बैठक घेतली नुकसानभरपाई देण्याशी संबंधित उरलेलं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं कोणीही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले पावसामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती वीज पुरवठा तसंच मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी यासाठीची प्रलंबित कामं लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले या बैठकीला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतच कोकण विभागीय आयुक्त राज्याचे मुख्य सचिव मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव त्यादी अधिकारी उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तववादी साहित्यामुळे राज्यातल्या मानवतावाद आणि शोषणमुकीच्या लढ्याला बळ मिळालं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णाभाऊंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे अण्णाभाऊंनी समाजातल्या दुर्बल वंचित पिडीत कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांच्या साहित्यातून समोर आणलं त्यातून उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला देशाचा स्वातंत्र्यलढा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन गोवामुक्तीचा संग्राम सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा प्रत्येक संघर्षात सक्रीय भूमिका बजावली तमाशासारख्या कलेला लोकनाट्यकलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्राच्या सामाजिक साहित्यिक क्षेत्रात वैचारिक क्रांती घडवून आणणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे आणि देशाचेही रत्न आहेत अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचा गौरव करुन अभिवादन केलं आहे

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन मिरतीचं काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारतर्फे करण्याची ग्वाही शेख यांनी दिली आहे

बाधित कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदानही दिलं जाणार आहे कोरोनासाठी आपल्या घशातल्या स्त्रावाची चाचणी करुन आपल्याला रुग्णालयात दाखल करावं अशी मागणी एल्गार परिषद प्रकरणातले आरोपी व्हर्नन गोन्सालवीस आणि आनंद तेलतुंबडे यांनी केली आहे

या प्रकरणात आरोपी असलेले पी वरवरा राव यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केलं आहे हे तिघंही तळोज्याच्या मध्यवर्ती कारागृहात एकत्रच असल्यामुळे आपल्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे का याची तपासणी करण्यासाठी ही चाचणी करण्याची मागणी या दोघांनी केली आहे आपण जेष्ठ नागरिक असून विविध आजारांनी ग्रस्त असल्यामुळे कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घेऊन तसच कारागृहातल्या तिरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला रुग्णालयात हलवावं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली

या पार्श्वभूमीवर शाळांचं निर्जंतुकीकरण करायला घ्यावं तसंच शाळांना मास्क सर्विटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीनं पुरवाव्यात असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

जिल्ह्यातले वनहक्काशी संबंधित प्रलंबित दावे महिनाभरात निकाली काढावेत असे निर्देशही त्यांनी दिले कृषी विभागाच्या वतीनं पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांना भात पुनर्लागवड यंत्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या वेळ आणि खर्चात बचत करून त्यांचं उत्पन्न वाढावं हा यामागचा हेतू आहे या यंत्राचा वापर आणि फायदे याविषयी काल विक्रमगड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं नांदेड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे मुदखेड तालूक्यातला शेंबोली बंधारा पाण्यानं तुडूंब भरून वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे